पोलीस परिषद देशात महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर दिला जाणार असून त्या दृष्टिनं पोलीस यंत्रणेला योग्य ते प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात केली पुण्यात आयसर इथं गेले तीन दिवस झालेल्या देशातल्या पोलीस प्रमुखांच्या परिषदेचा समारोप काल पंतप्रधानांच्या भाषणाने झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते एकुयात या परिषदेविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वाढतादहशतवाद नक्षलवाद किनारी आणि सीमावर्ती भागाची सुरक्षितता सायबर हल्ले आणि तत्सम मार्गाने देशाच्या अंतर्गात्र सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याच्या पार्धभूमीवर पोलिसांची प्रभावी भूमिका फार मोलाची ठरणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हि यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत बोलताना केली महिलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्याच्या दृष्टीने पावल उचलण्यात येत असल्याचही ते म्हणाले तीन दिवस चाललेल्या या परिषदेत देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेकविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली विचारांच आदान प्रदान झालं यासंबधीच्या धोरणाची आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यास त्यामुळे अधिक मदतच होणार असल्याचही यातून स्पष्ट झालं देशात अखिल भारतीय पोलीस विद्यापीठ आणि न्यायवैद्यक विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या परिषदेत सहभागी होताना सांगितल अशा प्रकारच्या संस्थामधील प्रशिक्षणामुळे तपास यत्रणाकडून अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर अधिक कार्याक्षमतेन होईल आणि पर्यायानं देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक भक्कम होण्यासच मदत होईल असा विश्वासही या परिषदेत व्यक्त करण्यात आला पूर्वी केवळ एक दिवसांत उरकल्या जाणाऱ्या अशा परिषदेतृन फारसं काही निष्पन्न होत नव्हत पण मोदी सरकारन आपल्या कालावधीत संपूर्ण तीन दिवस अशा प्रकारची परिषद भरवून त्यातून देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला आपण सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी किशन रेडडी चित्रपट आणि अन्य माध्यमातून पोलिसांची चूकीची प्रतिमा समाजासमोर उभी केली जात असून ती सुधारण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार विविध उपक्रम हाती घेत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली पोलीस प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाल्यानंतर रेड्डी यांनी काल पाषाण परिसरातल्या पोलीस संशोधन केंद्राला भेट दिली तसंच तिथल्या हतात्मा स्मारकाला पृष्पचक्र अर्पण केलं देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या असीम त्यागाचं दर्शन घडवणारं स्मारक उभं राहण्याची गरज आहे आणि त्यातूनच नव्या पिढीला खन्या अर्थानं प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला पोलिसांच्या प्रशिक्षणावर केंद्र सरकार अधिक भर देणार असल्याचंही ते म्हणाले उपराष्टपती भारताला विश्वग्रु बनवण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज असुन विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल पुण्यात केलं

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंत्री छगन भुजबळ विद्यापीठाचे कुलपती डॉ शां ब मुजूमदार कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी विविध विद्याशाखांच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली यंदा ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ टेसी थॉमस यांना विद्यापीठाच्या वतीनं डी लिट पदवी प्रदान करण्यात आली टांझानियाची अंजेलिना फ्रान्सिस विल्यम्स ही यंदाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी ठरली ई वस राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी तर्फे लवकरच पुणे नाशिक आणि पुणे कोल्हापूर मार्गावर विजेवर चालणाऱ्या ई बस सुरू केल्या जाणार आहेत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी च्या ई बसची पुणे मुंबई मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली असून महामंडळान या गाडीला मंजूरी दिली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक आणि पूर्ण कोल्हापूर मार्गावर या बस धावणार असून बहुदा नवीन वर्षीच्या प्रारंभी ही सेवा सुरु होईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई आणि औरंगाबाद मार्गावरही ही सेवा सुरु होणार आहे शिवाई असं या ई बसचं नामकरण करण्यात आलं असून ही बस सेवा देखील वातानुकूलित असेल त्यामुळं सध्याच्या शिवशाहीचं वेळापत्रक लक्षात घेऊन शिवाईच्या फेऱ्या निश्वित केल्या जातील

मुंबईतली पक्षाची बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पक्षाच्या सर्व संघटनात्मक नियुक्त्या या महिना अखेरी पर्यंत होतील अस ते म्हणाले जयंती अकोलाअहमदनगर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची गाथा सर्वत्र पोहचवणारे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अहमदनगर जिल्ह्यात राजूर इथंही जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली लता मंगेशकर ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत आता उत्तम असून त्यांना काल मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

याकाळात स्वास्थ्यासाठी जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल लता दिदींनी सर्वाचे ट्वीटर संदेशाद्वारे आभार मानले आहेत दिवाळी अंक प्रदर्शन महाबळेश्वर जवळच्या भिलार या पुस्तकांच्या गावी गेले तीन दिवस दिवाळी अंकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध लेखक डॉ शंतनू अंभ्यकर यांच्या हस्ते झालं

कांद्याची विक्रमी आवक झाल्यानं बाजार समिती काल सुट्टीच्या दिवशीही सुरु होती पक्ष गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील अनेक कार्यकर्ते वंचित बह्जन आघाडीतून बाहेर पडले असून रिपब्लिकन फोरम या नव्या संघटनेची स्थापना केली आहे संघटनेची पुढील भूमिका आणि संरचना लवकरच जाहीर करण्यात येईल असं संघटनेतर्फे सांगण्यात आलं

ही आगशॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत

निधन परभणी परभणीमधील दैनिक गोदातीर समाघारचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ रविद्र रसाळ यांच काल हृद्यविकारानं निधन झाल

मराठी ग्रामीण पत्रकारितेतील डॉक्टरेक्ट मिळवणारे ते पहिले संपादक होते

महिला हॉकी ऑस्ट्रेलियात तीन देशांच्या कनिष्ठ गटाच्या महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघान विजेतेपद मिळवलं आहे

हे लक्ष्य पाहुण्या संघानं केवळ दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं हवामान डिसेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात अजूनही थंडीची प्रतीक्षाच करावी लागत आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काल लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होत